नोवेल कोरोना विषाणूच्या जागतिक संकाचा समर्थपणे सामना करण्यासाठी सार्क देशांच्या नेतृत्वाखाली परिणामकारक धोरण आखायला हवं अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे

नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी दक्षिण आशियायी देशांनी शक्य ती सर्व खबरदारी घ्यावी अशा अपेक्षा मोदी यांनी त्यांच्या संदेशाद्वारे व्यक्त केल्या दरम्यान प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्क देशांनी कोरोना संसर्गाच्या जागतिक संकावा सामना करण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांना पाठिंबा व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या समस्येवर तातडीनं परिणामकारक तोडगा निघेल असं भूतानचे प्रधानमंत्री लो त्सेरिंग यांनी म्हाळी आहे तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या चर्चेत सहभागी होऊन सक्रीय सहकार्य करायचं आश्वासन श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी दिलं आहे मोदी यांच्या कल्पनेचं स्वागत करत संक विर उपाय शोधण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्याच्या संकल्पनेला नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांनी पाठिंबा दर्शवला आहे तर या महत्त्वाच्या प्रश्नावर पुढाकार घेतल्याबद्दल मालदीवचे राष्ट्राध्यक्ष ब्राहीम मोहम्मद सोलीह यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत अशा पद्धतीच्या प्रादेशिक प्रयत्नांना मालदीवचा पूर्ण पाठिंबा आहे असं सोलीह यांनी म्हा लिं आहे

सर्व रुग्णांची तब्येत स्थिर असून काळजी करण्याचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं

रुग्णांची संख्या वाढली असली तरी त्यांच्यातली लक्षणं सौम्य आहेत असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं

पुणे आणि पिंपरी चिंचवड शिं शिंता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता या कालावधीत पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे हा निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे सर्वसामान्य नागरिकांनी मॉल आणि सिनेमागृहांना भेरी देणं ळावं असं आवाहनही त्यांनी केलं अत्यावश्यक सेवा असल्यानं रेल्वे आणि बससेवा बंद करणं योग्य होणार नाही असं ते म्हणाले उपहारगृह देखील बंद केली जाणार नाहीत

खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी शक्य त्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

या कालावधीत कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही ज्यांना मिळाली असेल ती रद्द केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं

देस्वाल यांनी आज या सर्वांची भे घेतली

या दोन्ही चाचण्यांमधे या सर्वांचे नमुने निर्दोष आढळल्यानंतर आज त्यांना छावणीतून सोडण्याचा निर्णय झाला

कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कु ि कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं ळावं जर तुम्हाला खोकला आणि ताप असेल तर विरांशी संपर्क ाळावा हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका साबणानं आणि पाण्यानं हात सारखे धुवा किंवा त्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिधा झेरचा वापर करावा शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा शिियू पेपरनं झाका

ताप असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक जिंचा सल्ला घ्या डॉक जिंकडे जाताना तोंड आणि नाक मास्क किंवा कापडानं बंद करा

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बंगालच्या संघाला नमवून कर्णधार जयदेव उनाडक याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रच्या संघानं आज प्रथमच ट्रॉफी चषकावर आपलं नाव कोरलं हा अंतिम सामना राजको ध्वें खेळवण्यात आला होता

त्यामुळे दुस या सत्रात खेळ संपेपर्यंत फलंदाजी केल्यानं सौराष्ट्राचा संघ अंतिम सामन्यात विजयी ठरला